ते काल नवी दिल्ली इथं संसदेच्या ग्रंथालयाच्या इमारतीत आयोजित कायदेनिर्मिती संदर्भातल्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोप समारंभात बोलत होते

दूरसंचार क्षेत्रातल्या कंपन्यांनी आपली प्रलंबित देणी लवकरात लवकर फेडण्याकरता निधीची व्यवस्था करायला हवी असं मत भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कृमार यांनी व्यक्त केलं आहे द्रसंचार कंपन्यांनी द्रसंचार विभागाला थकित महसुल देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निदेशाचं पालन न केल्यानं या कंपन्यांविरोधात अवमानानतेची कारवाई का करू नये अशी विचारणा न्यायालयानं काल केली त्यासंदर्भात बातमीदारांनी विचारलेल्या प्रशाला रजनीश कुमार काल मुंबईत उत्तर देत दिलं कोणत्याही दूरसंचार कंपनीने स्टेट बँकेकडे कर्जासंबंधी संपर्क साधलेला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं

बी एस ई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा आजपासून सुरु झाल्या

विद्यार्थ्यांनी कोणताही ताण न घेता आनंदाने परीक्षेला सामोरं जावं असा सल्ला सी बी एस ई चे सचिव अनुराग त्रिपाठी आणि अध्यक्ष अनीता करवाल यांनी दिला आहे बीड जिल्ह्याच्या पालवण इथल्या सह्याद्री देवराई प्रकल्पावर काल पहिल्या वृक्ष संमेलनाचा समारोप झाला उपचार घेऊन बरा झालेल्या गरुडाला सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते मुक्त करुन या संमेलनाचा समारोप करण्यात आला

या संमेलनात क्रांती बांगर हिनं जगातल्या पहिल्या वृक्ष सुंदरीचा किताब पटाकावला परवडणाऱ्या घरांची निर्मिती काळाची गरज असून प्रधानमंत्री आवास योजना या दिशेनं झपाट्यानं वाटचाल करत असल्याचं केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत डॉ सुरेश हावरे यांच्या नॅनो हाउसिंग या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते घरांचे दर ठरवताना एखाद्या शहरातल्या लोकांची घर विकत घेण्याची क्षमताही लक्षात घेण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली

अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित महाविद्यालयांतल्या व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा अनुदान मिळणार असल्याची माहिती बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या राज्यातल्या विविध प्रस्तावांचा पाठपुरावा करणाऱ्या महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदावर खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे